संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी आज ही माहिती दिली

नियोजनामध्ये पायाभूत सुविधा हा सर्वात महत्वाचा घटक असतो असं केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी आज सांगितलं आशियाई क्रिस्ट्रक्चर विस्टमेंट बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत आज ते संबोधित करीत होते भारतानं आतापर्यंत परतावा देण्यात कधीही कसूर केलेली नाही त्यामुळं आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारतातल्या पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीला उत्सुक असतात असं ते म्हणाले

मात्र त्यानंतर हा वेग वाढत गेला

आकाशवाणीचे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार असून रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी मुंबईने केलं आहे राज्याच्या विविध भागात पावसानं जोर धरला आहे मुंबई आणि परिसरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला ठाणे कल्याण परिसरातही पावसानं जोरदार हजेरी लावली शहराच्या सखल भागात काही ठिकणी पाणी साचलं त्यामुळं रेल्वे वाहतूक काहिशी मंदावली आहे पाणी साचलेल्या रस्त्यांवरुन बस मार्ग तिरत्र वळवल्याचं बेस्टनं कळवलं आहे दक्षिणमुंबईत काल झाड कोसळून दोघांचा मृत्यू झाला अंबरनाथ जवळ घराची भिंत कोसळून एक शाळकरी मुलगा मरण पावला आणखी काही ठिकाणी बांधकाम कोसळल्यानं जवळ उभं केलेल्या वाहनांचं नुकसान झालं

कोकणात सर्वत्र अतिवृष्टीचा श्रीरा देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यात काल पासून पावसाची संततधार सुरू आहे त्यात बोईसर विक्रमगड भागांत चांगला पाऊस होत आहे भात पेरणीच्या कामाला वेग आला आहे रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसाचा फटका रस्ता वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर बसला आहे आज सकाळी कर्नाळा धिं एक पूल खचल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक तीन तासापासून खोळंबली ही वाहतूक आता अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे अलिबाग तालुक्यात बेलोशी महाजने या गावांना जोडणाऱ्या पुलाचा भाग कोसळल्याने महजने गावाकडे जाणाऱ्या बसेस आणि जड वाहतूक काल दुपारपासून बंद करण्यात आली आहे अलिबाग रोहा मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे

नवी मुंबई परिसरात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे

मी पावसाची नोंद झाली

यामध्ये कोणीही जखमी झाले नाही